यामध्ये महाराष्ट्रातल्या मुंबईच्या सीमा राव स्मृती मोरारका कल्पना सरोज सीमा मेहता अहमदनगर जिल्ह्यातल्या राहीबाई पोपरे सातारा जिल्ह्यातल्या चेतना गाला सिन्हा यांचा समावेश आहे फिल्म्स डिव्हिजन आज अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्रीप्रधान चित्रपटांचं विशेष प्रदर्शन करणार आहे मुंबईतल्या नव्या संप्रहालय भवनात संध्याकाळी सात वाजता हे चित्रपट प्रदर्शित केले जातील फिल्म्स डिव्हिजनच्या सहकार्यानं फिक्की फ्लोदेखिल दोन स्त्रीप्रधान माहितीपट प्रदर्शित करणार आहे अटल आहार योजनेअंतर्गत राज्यातल्या बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी नाममात्र पाच रूपयात सकस आहार दिला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल नागपूर िं एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली

पक्षाध्यक्ष राहूल गांधी त्यांच्या सध्याच्या अमेठी मतदारसंघातून तर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत

उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतची गाठ जपानच्या केंटो मोमोटाशी तर सायना नेहवालची गाठ तैवानच्या झू यिंग ताईशी पडणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज रांची क्रिं होणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल पाच सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन्ही सामने भारतानं जिंकले असून आज सामना जिंकत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील